देशाचे प्रधानमंत्री म्हणून रालोआचे नेते नरेंद्र मादी यांनी सलग दुस या कार्यकाळासाठी काल शपथ घेतली

कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणा यांमधे राजनाथ सिंह अमित शाह नितीन गडकरी सदानंद गौडा निर्मला सीतारामन रामविलास पासवान नरेंद्रसिंह तोमर रविशंकर प्रसाद हरसिमरत कौर बादल थावरचंद गहलोत एस जयशंकर रमेश पोखरियाल निशंक अर्जुन मुंडा स्मृती जिणी डॉ हर्षवर्धन प्रकाश जावडेकर पियूष गोयल धमेंद्र प्रधान मुख्तार अब्बास नकवी प्रल्हाद जोशी डॉ महेंद्रनाथ पांडे अरविंद सावंत गिरीराज सिंह गजेंद्रसिंह शेखावत यांचा समावेश आहे स्वातंत्र्य कार्यभार असलेल्या राज्यमंत्र्यांमधे संतोषकुमार गंगवार राव विजित सिंह श्रीपाद नाईक डॉ जितेंद्र सिंह किरेन रिजिजू प्रल्हाद सिंह पटेल आर

सिंह हरदीप सिंह पुरी मनसुख मांडवीया यांचा समावेश आहे

सिंह कृष्णापाल गुर्जर रावसाहेब दानवे जी किशन रेङ्डी पुरुषोत्त म रूपाला रामदास आठवले साध्वी निरंजन ज्योदति बाबुल सुप्रियो संजीव बालियान संजय धोत्रे अनुराग ठाकुर सुरेश अंगाडी नित्यातनंद राय रतन लाल कटारिया वी मुरलीधर्न रेनुका सिहं सरूता सोम प्रकाश रामेबहर तेली प्रताप चन्द्र सारंगी कलाश चौधरी आणि देबश्री चौधरी यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली या समारंभाला बिमस्टेक राष्ट्रांचे प्रमुख विशेष दूत राज्यपाल विरोधी नेते उद्योग प्रमुख आणि चित्रपट कलकार उपस्थित होते श्रीलंकेचे राष्ट्रपती मधीपाल सिरीसेना म्यामांचे राष्ट्रपती यू विन मिंट बांग्लादेश के राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल हामिद भूटानचे प्रधानमंत्री डॉक्टर लोटे त्शेरिंग नेपालचे प्रधानमंत्रीचे पी शर्मा ओली थाईलैंडचे विशेष दूत प्रिसाडा बूनरेच किरगिज प्रजास्ताकचे राष्ट्रपती सूरोनबे जीनबेकोब आणि मारीशसचे प्रधानमंत्री प्रविन्द जुगनाथ हे देखील या समारंभाला उपस्थित होते बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार कर्नाटकचे मुख्यमंत्री एच

कुमार स्वामी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते विरोधी पक्षा नेत्यांमधे यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यादव यावेळी उपस्थित होते आपलं नवं मंत्रिमंडळ म्हणजे सळसळती उर्जा आणि अनुभवाचं मीलप आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शपथविधी सोहळ्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे उत्तम संसदपटू ठरलेले आणि आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत उत्तम काम करणाऱ्या व्यक्तीमत्वाचा या मंत्रिमंडळात समावेश असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रपती भवनात किर्गिजस्तानचे राष्ट्रपती सूरोनबे जीनबेकोफ यांच्याबरोबर द्विपक्षीय बस्कि घेतली द्सऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतल्यांनंतर मोदी यांची ही पहिली द्विपक्षीय बस्क होती किर्गिजस्तानचे राष्ट्रपती शंघाय सहकार्य संघटनेचे अध्यक्ष या नात्यानं शपथविधी समारंभाला उपस्थित होते दरम्यान प्रधानमंत्री आज नवी दिल्लीत बांग्लादेशचे राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल हामिद श्रीलंकेचे राष्ट्रपती मधीपाल सिरीसेना आणि मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविन्द कुमार जगनॉथ यांच्याबरोबर द्विपक्षीय बस्किा घेणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नेपाळचे प्रधानमंत्री के पी शर्मा ओली आणि भूटानचे प्रधानमंत्री लोटे शेरिंग यांच्याबरोबरही ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत भाजपाचा नित्रपक्ष आणि सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक जनता दल युनायटेड सत्तेत सहभागी होणार नाही असं पक्षाचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीष कुमार यांनी स्पष्ट केलं आहे ते काल वार्ताहरांशी बोलत होते

पण असं करणं म्हणजे केवळ प्रातिनिधिक स्वरुपातला सहभाग ठरला असता असं नितीष कुमार यांनी म्हटलं आहे मात्र यामुळे आपण बिलकुल नाराज नसून भाजपा प्रणित लोकशाही आघाडीच्या सरकारला आपला पूर्ण पाठिंबा असल्यायही नितीष कुमार यांनी स्पष्ट केलं

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिसाचाराला जबाबदार असलेल्या व्यक्तींविरोधात कडक कारवाई करावी असे निर्देश पश्विम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहे त्या काल नद्यांटी क्वें जनसमुदायाला संबोधीत करत होत्या

फिक्कीनं चालू म्हणजेच मे महिन्यात उद्योग व्यवसाय बँकींग आणि वित्तीय संस्था क्षेत्रांशी संबंधीत असलेल्या अर्थतज्ञांमध्ये हे सर्वेक्षण केलं होतं

ञाणचा सर्वताकदीने मुकाबला करण्यासाठी सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी गल्फ अरब नेत्यांची मक्का क्वे काल आप्तकालीन बस्कि बोलावली त्यांनी शांतता प्रस्तापित करण्यासाठी देखील सर्वोतोपरी मदत करु अशी म्वाही देखील दिली सौदी अरेबिया आणि त्यांचे प्रतिस्पर्धी जिण यांच्या दरम्यान ताणलेल्या संबंधाच्या पार्बभूमीवर राजे सलमान यांनी मक्का क्वें ही उच्चस्तरीय बर्क्क बोलावली होती

त्यामुळे चालू शक्षणिक वर्षासाठी हे आरक्षण लागू करता येणार नाही उष्णतेच्या लाटेनं राजस्थानमधील सामान्य जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार काही जिल्ह्यात ही उष्णतेची लाट आणखी तीन दिवस अशीच कायम राहणार आहे

देशात पहिल्या पाच अतिउष्ण जिल्ह्यांमधे या दोन जिल्ह्यांचा समावेश झाला आहे

मुंबईतल्या नायर रुग्णालयातल्या डॉ पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास आता मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करणार आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते मंजुनाथ शिंगे यांनी दिली याप्रकरणी तीन आरोपी डॉक्टरांना न्यायालयानं आजपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे

सी सी

कनंडचा खेळाडू बेन स्टोक्सची अष्टपद्धीकामगिरी कालच्या सामन्याचं वश्विष्ट्य ठरली

नॉटिंगहॅम श्वि आज पाकिस्तान आणि वेस्टडीज यांच्यात सामना होणार आहे जर्मनीत सुरु असलेल्या आईएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आता पर्यंतची सर्वोत्तम कामगिरी बजावत भारतानं पाच सुवर्ण पदकं आणि एक रौप्य पदक जिंकत पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे दुस या स्थानावर असलेल्या चीननं दोन सुवर्ण दोन रौप्य आणि पाच कास्य पदक जिंकली आहेत